ते आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात या त्यांच्या मासिक कार्यक्रमात बोलत होते एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकला आळा घालण्यासाठी लोकांनी एकत्र यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं महानगरपालिका जिल्हा प्रशासन ग्रामपंचायती सर्व संस्था आणि नागरिकांना अशा प्लॅस्टिक कचऱ्याच्या संकलन आणि संचयनाची व्यवस्था करावी असे ते म्हणाले साठवलेल्या प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी सर्वांनी पुढे यावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी कॉर्पोरेट क्षेत्राला यावेळी केलं प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करून इंधन बनवता येऊ शकेल असं ते म्हणाले येत्या गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त फिट इंडिया मूव्हमेंट सुरू केली जाणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बहरीनहून फ्रान्सला रवाना झाले आज रात्री ते बियारिट्झ इथं पोहोचतील जगातल्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या जी सेव्हन देशांच्या शिखर बैठकीत मोदी सहभागी होणार आहेत यावेळी ते द्विपक्षीय बैठकीतही सहभागी होणार आहेत फ्रान्स इटली कॅनडा अमेरिका जपान जर्मनी आणि इंग्लंड या सात देशांचे सदस्य या वार्षिक बैठकीला उपस्थित राहणार आहेत

काल मोदी यांनी बहरीनचे सुलतान हमद बीन इसा अल खलिफा यांची भेट घेऊन दोन्ही नेत्यांमध्ये व्यावसायिक संबंध आणि सांस्कृतिक देवाणघेवणीतून परस्परांमधली मैत्री वाढवणं यांसह अनेक द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली मोदी यांनी बहारिनचे प्रधानमंत्री युवराज खलिफा बीन सलमान अल खलिफा यांच्याशीही चर्चा केली यावेळी सांस्कृतिक अंतराळ सौर ऊर्जा आणि रुपे कार्ड या क्षेत्रातल्या विविध सामंजस्य करारांवर स्वाक्ष या झाल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दि किंग हमाद ऑर्डर ऑफ रेनेसाँ हा पुरस्कार देवून सन्मानित केलं गेलं मोदी यांनी बहारीनमधल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं या भाषणादरम्यान प्रधानमंत्र्यांनी अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आखाती देशांमधलं सर्वात जुनं मानलं जाणाऱ्या श्रीनाथजी मंदीराच्या पुनर्बांधणीच्या कामाचं औपचारिक उद्घाटन केलं माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत निगमबोध घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले जेटली यांचे पुत्र रोहन यांनी अंत्यविधी केले यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू ज्येष्ठ भाजपा नेने लालकृष्ण आडवानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री राजनाथ सिंग भाजपा कार्याध्यक्ष जे पी नड्डा काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे कपील सिब्बल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते

पन्नास कोटी आणि त्यांहूनही अधिक रक्कमेच्या बँक घोटाळयांची तपासणी आणि त्यावर त्वरीत कारवाई करण्याच्या दृष्टीनं केंद्रिय दक्षता आयोगानं बँक घोटाळा सल्लागार मंडळाची स्थापन केली आहे याआधी या मंडळाचं नाव बँक व्यावसायिक आणि आर्थिक गैरव्यहारांशी संबधित सल्लागार मंडळ असं होतं भारतीय रिझर्व्ह बँकेशी विचारविनिमय केल्यानंतर या मंडळाची स्थापना करण्यात आली असून दक्षता आयोगाचे माजी अध्यक्ष व्ही

भसीन हे मंडळाचे अध्यक्ष असतील सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक कर्ज घोटाळया ज्या बँकांचे महाव्यवस्थापक अथवा त्यावरील अधिका यांचा समावेश आहे त्यांच्यावर हे चार सदस्यीय मंडळ कारवाई करेल निवडणूक आयोगानं उत्तरप्रदेश त्रिपुरा छत्तीसगड आणि केरळ या राज्यांमधे प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणूकीची घोषणा आज केली

दांतेवाड पाला आणि बदरघाट इथल्या विद्यमान आमदारांचं निधन झाल्यामुळे तर हनीरपूरमधल्या भाजपा आमदाराला अपात्र ठरवण्यात आल्यामुळे ही पोट निवडणूक होत आहे तामिळनाडूत कोईब्तूर इथं आज राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष चौकशी पथकानं दोन व्यक्तिंची चौकशी केली सहा सदस्यीय दहशतवाद्यांचा एक गट नुकताच श्रीलंकेतून तामिळनाडूत आला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर ही चौकशी झाली या दोघांचे केरळातल्या कोची इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आलेल्या एक संशयीत व्यक्तीशी संबंध असल्याचं तपास यंत्रणेनं कळवलं आहे

जगभरात उद्योगांना आलेली मरगळ आणि अर्थव्यवस्थेला आलेली मंदी या पार्श्वभूमीवर सरकारनं केलेली ही घोषणा अचूक वेळेवर आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे गेल्या शुक्रवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हे आर्थिक धोरण जाहीर केलं त्यामुळे उद्योग व्यवसायांना नवी उभारी येईल असही त्यांनी नमूद केलं

दहशतवाद्यांविरोधातील कारवाई अजून कडक करण्यात येईल तसंच जम्मू कश्मीर राज्यातल्या सर्व जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यात येईल अशी माहिती जम्मू कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबागसिंग यांनी दिली सीमासुरक्षा दलाचे महासंचालक रजनीकांत मिश्रा यांच्यासह त्यांनी दक्षिण कश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात काल सुरक्षेचा आढावा घेतला

आपल्या ताकदवान स्मॅशेस आणि बेसलाईनच्या अचूक फटक्यांनी ओकुहाराला पुरतं नामोहरम करत सिंधुनं अवघ्या सतरा मिनिटात पहिला गेम जिंकला दुसऱ्या गेममध्येही सिंधूनं ओकुहाराला डोकं वर काढायची संधीच न देता आपला धडाकेबाज खेळ कायम ठेवला आणि सिंधूच्या झंझावाता समोर ओकुहारानं सपशेल शरणागती पत्करली